उत्तरप्रदेश ही वाजपेयी यांची कर्मभूमी होती आणि राज्यातील अनेक ठिकाणांशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं राज्य सरकारनं या ठिकाणांची यादी जारी केली असून या ठिकाणांवर त्यांचा अस्थि कलश नेण्यात येणार आहे तसंच येथील नद्यांमध्ये त्यांच्या अस्थिंचं विसर्जन करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारच्या प्रवक्त्यानं सांगितलं वाराणसीमध्ये गंगा लखनऊमध्ये गोमती आग्र्यात यमुना आणि चम्बल तसंच गोरखपुरमध्ये घाघरा रोहिणी आणि राप्ती अलीगढमध्ये कारवां नदी याठिकाणी त्यांच्या अस्थिंचं विसर्जन करण्यात यणार आहे अस्थिविसर्जनाबाबतची तारीख अद्याप निश्वित करण्यात आली नसून या महिन्याच्या शेवटी याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचंही या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज केरळमधल्या प्रस्थितीची हवाई पाहणी करणार आहेत प्रधानमंत्री केरळचे मुख्यमंत्री आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतील प्रधानमंत्री काल रात्री तिरुवअनंतपुरम इथं पोहोचले त्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांसोबत द्रध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला राज्याच्या विविध भागात पावसाने जोर धरला आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात काल मुसळधार पावसानंतर काही नद्यांना पूर आला या पूरात वाहून गेल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला तालूक्यात नदीकाठच्या शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं अनेक घरं वाहून गेली पिकांसह पशुधनाचंही नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे धुळे जिल्ह्यातही पूरस्थिती निर्माण झाली आहे सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून वाई तालुक्यातील धोम धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे कृष्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे

घरात स्फोटक साहित्य सापडल्याप्रकणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतच्या अटके विरोधात ठाणे जिल्ह्यातल्या नालासोपाऱ्यात काल उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी मोर्चा काढला

भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेपाचवाजता या स्पर्धांना सुरुवात होईल

उद्घाटन सोहळ्यात भाला फेक खेळाडू नीरज चोपडा भारताचा ध्वजवाहक असेल

भूतानमध्ये थिंपू इथं परवा झालेल्या उपात्य सामन्यात भारतानं नेपाळवर दोन एक नं मात करत अंतिम फेरीत धडक मारली